स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासंदर्भात केंद्र सरकारचे विशेष दिशानिर्देश

पंतप्रधान आकाशवाणीवरून उद्या करणार मन की बात

कोवॅक्सिन लसीच्या चाचण्यांना दिल्लीच्या एम्स संस्थेत आरंभ

राज्यातील खरिपाची पेरणी आता अंतिम टप्प्यात बहृतांश तालुक्यात समाधानकारक पाऊस

याबाबतचं पत्र गृहमंत्रालयानं राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवलं आहे स्वातंत्र्य दिन समारंभात गर्दी होणार नाही याची खबरदारी घेणं उपस्थित लोकांनी सुरक्षित अंतराचं पालन करणं अनिवार्य असल्याचे निर्देश या पत्रात राज्य जिल्हा तसंच पंचायत अधिकाऱ्यांना दिले आहेत गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर साजरा होणारा स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळादेखील यावर्षी साधेपणानं साजरा केला जाणार आहे पंतप्रधानांच भाषण मानवंदना ध्वजारोहण राष्ट्रगीत एवढेच कार्यक्रम या सोहळ्यात होतील डॉक्टर्स आरोग्य कर्मचारी स्वच्छता कामगार यांसारख्या कोविड योद्ध्यांचा गौरव करण्यासाठी त्यांना या कार्यक्रमास विशेष निमंत्रित म्हणून बोलावण्यात येणार आहे तसंच डिजीटल माध्यमातून या कार्यक्रमात अधिकाधिकलोकांना सहभागी करून घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत

आकाशवाणीची सर्व केंद्र त्यांच्या युट्यूब वाहिन्या तसंच संकेतस्थळ आणि न्यूज ऑन ए आय आर या ऍपवरुन आणि द्रदर्शनवरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल त्यानंतर लगेचच या कार्यक्रमाचं प्रादेशिक भाषामध्ये प्रसारण होणार आहे

शांघाय सहकार्य संघटनेच्या आरोग्य मंत्र्यांच्या परिषदेत ते काल बोलत होते

कोविड रिथती देशभरात कोरोनामुक्त झालेल्या व्यक्ती नव्यानं आढळलेले कोरोना बाधित आणि कोरोना मुळे दगावलेल्या व्यक्तींच्या संख्ये संदर्भात काल नवा उच्चांक नोंदवला गेला

एक दिवसात इतक्या मोठ्या संख्येन रुग्ण बरे होण्याचा हा आत्तापर्यंतचा उच्चांक आहे

हाही एक उच्चाक आहे

दिवसभरातल्या मृत्यूंची ही संख्याही आतापर्यंतची सर्वाधिक आहे

मृतांची संख्या वाढती असली तरी मृत्यू दर घटतो आहे

या लसीचा पहिला डोस काल दुपारी तिशीच्या वयाच्या एका तरुणाला इंजेक्शनद्वारे देण्यात आला या चाचण्या करून घेण्यासाठी गेल्या शनिवारपासून साडेतीन हजारांहून अधिक व्यक्तींनी आरोग्य स्वयंसेवक म्हणून नावनोंदणी केली आहे

उर्जा समिती राज्यात अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पाची प्रामुख्याने सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे या संदर्भातील शासन निर्णय काल जारी करण्यात आला राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी परवा याबाबत निर्देश दिले होते तिलारी संवर्धन सिंधुद्ग सिंधुदूर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यातल्या तिलारी संवर्धन राखीव क्षेत्राची राज्य शासनाकडून घोषणा झाली आणि वनविभागान तत्काळ त्या क्षेत्राच्या प्रचार आणि प्रसिद्धीला सुरवात केली आहे

वाघ हत्ती बिबट्या काळा बिबट्या उदमांजर मुंगुस लाजवंती किंवा वनमानव किंग कोब्रा आदी वन्य प्राण्यांसह विविध दूर्मिळ फुल आणि वनौषधी तिलारीच्या या जगल क्षेत्रात आढळतात पश्विम घाटाचा हा परिसर पर्यावरणद्रष्ट्या समुद्ध आहे

त्यातून पर्यटन व्यवसायही वाढीस लावावा असा शासनाचा उद्देश आहे त्या पार्श्वभूमीवर सध्या तिलारीचा खजाना पर्यटकांच्या माहितीसाठी फलकावर प्रदर्शित करण्यात येत आहे सगळीकडे वन्य प्राण्यांची माहिती देणारे फलक लावण्यात येत आहेत प्रवेशद्वाराची उभारणी करण्यात येत आहे एकूणच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वनविभागान आता प्रचार प्रसिद्धी सुरु केली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी

केंद्रीय गृह मंत्रालय आणि हवाई वाहतूक महासंचालनालयाने त्यासाठी अधिकृत परवानगी दिली असून अशा प्रकारे ड्रोनचा वापर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मिलिंद अवताडे यांनी दिली आहे ऐकू या त्याबद्दलचा हा वृत्तांत

प्रामुख्यानं अतिद्र्गम भागात त्याचबरोबर समुद्र किनारी आणि खाडीपट्ट्यात वीजवाहिनीच्या तपासणीसाठी या ड्रोनचा सर्वाधिक वापर होणार आहे त्यासाठी विद्युत पारेषण कंपनीच्या प्रत्येक विभागाला अत्याध्निक उच्च क्षमतेचा कॅमेरा बसवलेले ड्रोन उपलब्ध करून दिले जाणार आहेत अति उच्च दाबाच्या वीज वाहिनीत निर्माण झालेला दोष शोधून काढण्याचं धोकादायक आणि जोखमीचं काम यापूर्वी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाच करावे लागत होतं आणि ते करताना घडलेल्या दुर्घटनेत अनेक कर्मचाऱ्यांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत मात्र आता त्यासाठी ड्रोनचा वापर होणार असून या ड्रोनवर स्थानिक कार्यालयाबरोबरच पारेषण कंपनीच्या मुंबईतील मुख्यालयाचंही नियंत्रण राहणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी शरद पवार नाशिक शहरातील कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी खाटांची संख्या वाढवावी लागेल प्रसंगी खासगी रूग्णालयं सक्तीनं अधिग्रहीत करावी लागतील असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलं नाशिक शहरातील कोरोनाची स्थिती गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकसह उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेण्यासाठी काल बैठक झाली त्यानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते खासगी डॉक्टर उपचारासाठी शासनाला सहकार्य करीत नसतील तर त्यांना आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्याचे आदेश त्यांनी दिले यू ट्यूब चॅनेल्स महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं मराठी आणि उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी चार यू ट्यूब चॅनेल्स सुरू केली आहेत शाळा बंद असलेल्या सध्याच्या काळात इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल असं संस्थेचे उपसंचालक विकास गरड यांनी सांगितलं लवकरच इंग्रजी आणि हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी अशी चॅनेल्स सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं

गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प तसंच बाधित क्षेत्रातील विकास कामांबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते

पिकं आतावाढीच्या अवस्थेत असतांना या दिवसात किडी आणि रोगांचा प्राद्भाव जोर धरत असल्याने शेतकरीचिंताग्रस्त झाला आहे

विपिन ईटनकर यांनी दिले आहेत मात्र कोरोना संसर्गाच्यापार्श्वभूमीवर या आदेशातून रेड झोन मधील सेतू केंद्रे वगळण्यात आली आहेत सांगली सांगली जिल्ह्यातल्या शिराळा इथला नागपंचमीचा उत्सव यावर्षी कोरोना साथीमुळे खंडीत होणार आहे ग्रामदैवत आंबामाता मंदिर दर्शनसाठी बंद राहणार आहे नाग प्रतिमेची मिरवणूकही यंदा निघणार नाही केवळ मोजक्या लोकासमवेत मानाची पालखी निघणार आहे दरम्यान न्यायालयाच्या आदेशांचं सर्वांनी पालन कराव कोणीही जिवंत नाग पकडू नये मिरवणूक काढू नये अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत

या मार्गावर कालपासून चाचणी घेण्यात येत आहे याचं वरिष्ठ स्तरावर परीक्षण सुरू असून सर्व तांत्रिक बाबी तपासून निकाल जाहीर करण्यात येणार आहे या निकालानंतर हा मार्ग सुरू करण्यात येणार आहे पाऊस आणि पीक पाण्यासंदर्भातल्या काही बातम्या राज्यातील खरिपाची पेरणी आता अंतिम टप्प्यात आली असून बहुतेक तालुक्यात अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस झाल्यानं पिके वाढीच्या अवस्थेत असल्याचं कृषी विभागानं प्रसिद्धीला दिलेल्या अहवालात नमूद केलं आहे

परभणी पाऊस परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यात गोदावरी नदी पात्रात मुद्गल बंधारा तसंच खडका बंधा यातून पाणी सोडलं जाणार आहे त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असून काठावरील सर्व गावांनी योग्य ती दक्षता घ्यावी असं आवाहन तहसीलदार कार्यालयानं केलं आहे

भास्करराव आव्हाड यांचं काल पुण्यात निधन झालं

हवामान उद्या सकाळपर्यंत राज्यात त्रळक ठिकाणी मुसळधार पाऊस तर मराठवाडा आणि विदर्भात त्रळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार